महाविकास आघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे

या अधिवेशनात नगर परिषदांच्या प्रत्येक प्रभागातून केवळ एका सदस्याची निवड करणं नगराध्यक्षांची निवड पूर्वीप्रमाणे नगरसेवकांमधून करणं सरपंचांची निवडणूक पूर्वीप्रमाणेच ग्रामपंचायत सदस्यांमधून करणं आणि कृषी उत्पन्न बाजारसमित्यावरील शैतकऱ्यांची पूर्वीप्रमाणे अप्रत्यक्ष निवड करणं यासारख्या विधेयकांचा समावेश आहे राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची पहिली यादी आज जाहीर होणार आहे

टप्प्याटप्प्याने सर्व लाभार्थ्यांची यादी जाहीर करून एप्रिल अखेरपर्यंत ही योजना पूर्ण करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली

बॉम्बे डाजे श्रीनिवास बॉम्बे डाशि सप्रिंग या गिरण्यांमधल्या कामगारांसाठी ही घरे असतील

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन दिवसीय भारत दौरा आजपासून सुरू होत आहे दुपारी पावणे बाराच्या सुमाराला ते अहमदाबाद कं दाखल होतील त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी मेलानिया मुलगी विंका आणि जावई जेरेड कुश्रेर तसंच प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी असतील अहमदाबाद क्विं ट्रम्प साबरमती आश्रमाला भेट देणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत रोड शोमधेही सहभागी होणार आहेत त्यानंतर मोटेरा शिल्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमवर होणा या नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमासाठी उपस्थित एक लाखाहून अधिक जनसमुदायाला प्रधानमंत्री मोदी आणि ट्रम्प एकाच मंचावरुन संबोधित करतील आग्रा शिल्या ताजमहललाही ट्रम्प आज सहकुटुंब भेट देणार आहेत उद्या सकाळी राष्ट्रपती भवनात ट्रम्प यांचं समारंभपूर्वक स्वागत होईल त्यानंतर ते राजघाट क्रिं महात्मा गांधींच्या समाधींचं दर्शन घेतील हैदराबाद हाऊस क्वे ट्रम्प आणि प्रधानमंत्री मोदी यांच्यात प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा होणार आहे यावेळी दोन्ही देशातील व्यापार आणि गुंतवणूक संरक्षण आणि सुरक्षा दहशतवादाचा बिमोड ऊर्जा क्षेत्र आशिया प्रशांत क्षेत्रामधे शांतता आणि समृद्धता जपणं व्यादी मुद्यांवर चर्चा होईल प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेला आज एक वर्ष पूर्ण झालं गेल्यावर्षी उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर कें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनांचा शुभारंभ केला होता या योजनांनुसार वर्षाला एकूण सहा हजार रुपये तीन टप्प्यामधे शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होतात

गँगस्टर रवि पुजारीला सेनेगलमधून आज पहाटे भारतात आणण्यात आलं खंडणी हत्या आणि तिर अनेक गुन्ह्यांचे आरोप त्याच्यावर आहेत बेंगळुरू पोलिसांनी त्याला फ्रान्समार्गे भारतात आणलं गेल्यावर्षी सेनेगल पोलिसांनी त्याला अटक केली होती तेव्हापासून त्याच्या प्रत्यर्पणाचे प्रयत्न सुरू होते मात्र तिकडच्या स्थानिक न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केल्यानं तो सेनेगलमधून दक्षिण आफ्रिकेला पळून गेला होता मात्र काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका आणि सेनेगल पोलिसांनी संयुक्त कारवाईत त्याला पकडले आणि सेनेगलमध्ये त्याला पाठवण्यात आलं

ईशान्य राज्यांच्या भागीदारी सहकार्य आणि विकासासाठी ही परिषद होत आहे या परिषदेच्या उद्वाटन सत्राला सर्व ईशान्य राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत

पश्चिम बंगालमधे महापालिका निवडणुकांसाठी विरोधी पक्ष काँप्रेस आणि डावी आघाडी आज जागा वाटप करणार आहेत संबंधित विभागांमधे आपापल्या ताकदीच्या आधारे हे दोन्ही पक्ष उमेदवारांची निवड करतील असं प्रदेश काँप्रेसचे अध्यक्ष सोमेन मित्रा यांनी म्हटलं आहे जिक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील कथित गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रत्रिकेद्वारे मतदान व्हावं अशी मागणी त्यांनी केली आहे

काही विशिष्ट वैद्यकीय उपकरणांच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे निर्बंध घालण्यात आलेल्या वस्तूंचा पुरवठा देशातही कमी असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी सांगितलं सध्या चीनमधे धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून माहिती घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं तिर कोणत्याही देशाप्रमाणेच हा विषाणूजन्य आजार देशात पसरु नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची जबाबदारी भारताची आहे असं ते म्हणाले निर्बंध घातलेली उपकरणे चीनच्या आवश्यकतेनुसार एकदा देण्यात आली होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना आवश्यकतेनुसार मदत करण्याचं आश्वासन दिल्याचंही कुमार म्हणाले

या पार्बंभूमीवर जिणमधल्या चौदा प्रांतांमधे शाळा महाविद्यालयं आणि शैक्षणिक केंद्रं वंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत या विषाणूचा संसर्ग चीनच्या शेजारी देशांनाही होत आहे पाकिस्ताननंही जिण आणि अफगाणिस्तानबरोबरच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तर तुर्कस्ताननंही जिणबरोबरची सीमा तात्पुरती बंद ठेवली आहे कोरोना विषाणूच्या प्रादुर्मावामुळे आधीच नाजूक असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेनं पुन्हा उभारी घेण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो असा ध्वारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दिला आहे यावर्षी जागतिक अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर तीन पूर्णाक तीन दशांश टक्के राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली गेल्यावर्षी हा दर दोन पूर्णांक नऊ दशांश टक्के तिका होता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा देशातली आतापर्यंतची सर्वात मोठी सार्वजनिक आपत्ती असल्याचं चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी म्हटलं आहे चीनमधे कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत चोवीसशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला कोरोनाचं संक्रमण अतिशय वेगानं झाल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणं अतिशय कठिण समस्या बनल्याचं त्यांनी काल बिजिंग धिल्या बैठकीत सांगितलं वेलिंग्टन क्वे न्यूझीलंडबरोबर खेळण्यात आलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला

न्यूझीलंडच्या टीम सौदी पाच तर ट्रेंट बोल्टनं चार गडीबाद करत भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडलं विजयासाठी आवश्यक नऊ धावा केवळ दहा चेंडूत पूर्ण करत न्यूझीलंडनं भारतावर दहा गडी राखून विजय मिळवला ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी ट्वेंटी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज पर्थ क्रिं भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता या सामन्याला सुरुवात होईल दीड वर्षापूर्वी झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारत आणि बांगलादेश प्रथमच एकमेकांसमोर खेळणार आहेत ज्ञाणमधे सार्वत्रिक निवडणुकीत कंझव्हेटिव्ह पक्षानं विजयी झाल्याचा दावा केला आहे

त्यांनी राजकीय पक्षांचा उल्लेख न करता केवळ विजयी उमेदवारांची नावं जाहीर केली